पावसाच्या सरींचा लहरीपणा सुरुच

कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेली टाळेबंदी उठते आहे त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे असं सांगत कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळण्याची कळकळीची विनंती त्यांनी केली

खाणकाम आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रावरचे निर्बंध दूर केले आहेत कृषी क्षेत्रावरील निर्बंध उठवण्यात आले आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्याला आता पूर्वीपेक्षा अधिक कर्जही मिळू शकणार आहे कोरोनाच्या संकटकाळातही सरकार असे ऐतिहासिक निर्णय घेऊन विकासाचा मार्ग प्रशस्त करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं सीमेवर लढणाऱ्या जवानांना बळ मिळेल अशीच आपली कृती असायला हवी तीच लडाखमध्ये शहीद झालेल्या जवानांना खरी श्रद्वांजली ठरेल

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचं जन्मशताब्दी वर्ष कालपासून सुरू झालं त्यानिमित्त पंतप्रधानांनी नरसिंहराव यांना आदरांजली अर्पण केली नव्या कल्पना पाठवत राहण्याचं नागरिकांना आवाहन त्यांनी केलं याच वर्षी म्हणजे देशाला नव्या उंचीवर पोहोचवू असा विश्वास व्यक्त केला आणि निरोगी रहा सकारात्मक रहा अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या

सध्या दोन लाखांहन अधिक रुग्णांवर उपचार सूरु आहेत

फडणवीस राज्यात कोरोनाची साथ हाताळण्यात चुका होत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे

राज्य सरकार कोरोनाशी नव्हे तर संख्यांसोबत सामना करत असल्याची टिका करुन त्यांनी राज्यातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली कर्जमाफी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेखाली येणाऱ्या खात्यांना कर्ज मंजुरीसंदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि भारतीय रिझर्व बँक यांनी स्पष्ट अटी ठरवून द्याव्यात अशी मागणी बँक संघटनांच्या संयुक्त मंचानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे निश्चल खात्यांना नव्याने कर्ज देण्याची परवानगी नियमांनुसार नाही त्यामुळे बँका नवे कर्ज देऊ शकत नाहीत असं या पत्रात म्हटलं आहे तर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात विलंब करणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात दिला होता

शेतकऱ्यांना नियमानुसार सुलभतेनं कर्ज घेण्यात या पोर्टलचा लाभ होण्याची अपेक्षा आहे आमचे प्रतिनिधी देत आहेत अधिक माहिती

या पोर्टलवर साध्या आणि सोप्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कृषी मित्र आपले सरकार सेवा केंद्र बैंक सखी कृषी सहायक यापैकी एकाकडून अर्ज भरायचा आहे या प्रक्रियेमुळे बँकांना अकारण पीक कर्ज नाकारता येणार नाही प्रत्येक पीक कर्ज अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष असणार आहे राज्यात हा नावीन्यपूर्ण प्रकल्प असून यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी व्यक्त केला

मात्र अनेक क्षेत्र विशेषत खेळण्यांच्या बाजारपेठेत चीनची मक्तेदारी मोडण हे मोठं आव्हान आहे पुण्यातल्या खेळण्यांच्या बाजारातही चीनी खेळणी ठाण मांडुन बसली असली तरी भारतीय खेळणी आपलं वेगळेपण टिकवुन आहेत अशातच शहरातली काही द्कानं फक्त भारतीय खेळणी विकत असुन चीनी खेळण्यांना विरोध करत त्यांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेनं आश्वासक पाऊल टाकलं आहे

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हजाराच्या आसपास खेळण्यांची दुकानं आहेत यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के चीनी खेळणी असतात आकर्षकताआखीव रेखीव आणि वाजवी किंमत या जमेच्या बाजु विशेषत इलेक्ट्रॉनिक खेळण्यांची बाजारपेठ पुर्णपणे चीनच्याच ताब्यात

तूलनेनं भारतीय खेळणी टिकाऊ असली तरी महाग किंमत कमी असल्यानं ग्राहकांकडुनच चीनी खेळण्यांची मागणी होत असते त्यामुळं आपल्या मालाला उठाव मिळत नसल्याची खंत टॉईज ट्रेड असोसिएशन पुणेचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण यांनी काल आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली मात्र अशाही परिस्थितीत पुण्यातले अनेक द्रकानदार गेली अनेक वर्ष फक्त भारतीय खेळणी विकताहेत किचकट करप्रणाली आणि मनुष्यबळावरच्या खर्चातुन सुटका झाली तर आपण चीनला टक्कर देऊ शकतो असा विश्वास पुण्यातले भारतीय खेळण्यांचे विक्रेते अभिजीत देशमुख यांनी आकाशवाणाशी बोलताना व्यक्त केला

कॅप्सूल भारत चीन वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता महाराष्ट्र सायबर सेलमार्फत व्यक्त करण्यात येऊन संपूर्ण राज्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला होता त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलने या सायबर हल्ल्याला कसे परतवून लावले याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी देशातील संगणकावर सायबर हल्ला होणार या महाराष्ट्र सायबर सेलच्या गंभीर इशाऱ्यानंतर वाशिम जिल्हा पोलीस दलातील सायबर सेल सक्रिय झाले संगणकाच्या प्रत्येक अलर्टवर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी नजर ठेवून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील शंभराहून अधिक विविध संगणकावर झालेल्या विषाणूंचा हल्ला वाशिम पोलीस सायबर सेलच्या टिमने काही मिनिटांतच या सायबर हल्यावर पलटवार करून बाधित संगणक तातडीने द्रुस्त करत संगणकातील महत्वाची माहिती हॅक होणार नाही तसेच डिलीट होणार नाही याची काळजी घेतली आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिम हुन सुनील कांबळे निधन दिव्यांगासाठी आजीवन कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका वसुधाताई गोखले यांचं काल पूण्यात हृदय विकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ जागृती अंध मुलींची शाळा तसंच ब्रेल रूपांतरण विभाग यासारख्या उपक्रमात त्याचं अमुल्य योगदान होतं त्यांच्या जाण्यानं दिव्यांग कार्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आत्महत्या पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा इथं शनिवारी रात्री एका व्यक्तीनं आपल्या तीन लहान मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना घडली लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून गेली होती त्या नैराश्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे शेतपिक धोक्यात अमरावती जिल्ह्यात यंदा पाऊस वेळेत दाखल झाला मात्र आता पावसानं उघडीप दिल्यामुळं उगवलेली पिकं माना टाकताना दिसून येत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी आहे ते शेतकरी तुषार सिंचनाचा वापर करून पाणी देत आहेत मात्र ज्यांच्याकड पाणी नाही त्यांचं पीक वाया जाण्याची भीती आहे

तालुक्यातल्या अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे परभणी पाऊस परभणी शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली यात पूर्णा मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला तर परभणी शहरात पावसाची सर आली या पावसामुळं नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पूर्णा नांदेड रस्त्यावरच्या गौरगावानजीक पुलाचं काम सुरु असून पर्यायी रस्त्यावरही पावसाचं पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे

हवामान जून महिना संपत आला तरी पावसाच्या सरींचा लहरीपणा राज्यात कायमच आहे विदर्भ मराठवाड्यात मध्येच जोराच्या पावसाच्या बातम्या येत आहेत पश्चिम महाराष्ट्रात उष्मा ओलावा यांचा लपंडाव सुरु आहे

पुढील चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार